नागरिकत्व नागरिकत्व सुधारणा कायद्याला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला या कायद्याबाबत केंद्र सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही असं न्यायालयानं सांगितलं

यावेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हा निर्णय दिला यासंदर्भात केंद्र सरकारनं येत्या चार आठवड्यात आपलं म्हणणं मांडावं असं न्यायालयानं सांगितलं आहे बालपरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवनात पंतप्रधान राष्ट्रीय बालशक्ती प्रस्कारांचं वितरण झालं यावेळी महाराष्ट्राच्या अथर्व लोहार या सर्वात कमी वयाच्या तबला वादकाला कला आणि संस्कृती विभागाचा पुरस्कार देण्यात आला तर देवेश भईया याला प्रतिभावान यूवा गणितज्ज्ञ म्हणून गौरवण्यात आलं

आग्नेय आशिया गणित ऑलिम्पियाडमधे सादर केलेल्या शोध प्रबंधासाठी देवेशला सुवर्णपदक मिळालं आहे तसंच मायटेड मा डिलॅब परीक्षेत सर्वात जास्त गूण मिळवणारा देवेश हा पहिला भारतीय ठरला आहे

पुरस्कारानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अथर्व म्हणाला

आणि मला बालशक्ती पुरस्कार मिळाल्याचा खूप अभिमान वाटत आहे

केंद्रीय मंत्रीमंडळ दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी म्हणून दमणला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली राज्य मंत्रीमंडळ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्यात येत आहे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्याला आणि त्यादृष्टीने अध्यादेश काढण्यासाठीही मान्यता देण्यात आली

स्टेमी हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याच्या कारणांमुळे होणाऱ्या मुत्युचे प्रमाण राज्यात जास्त आहे हे लक्षात घेऊन स्टेमी या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना पहिल्या तासामध्ये उपचार देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पृण्यासह दहा जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल जाहीर केले हृदय धमन्यांच्या आजारामुळे ग्रामीण भागातील तीन ते चार टक्के आणि शहरी भागात आठ ते दहा टक्के व्यक्तींना हृदयरोग होतो त्यामूळे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे

सांगली जिल्ह्यात स्लामपूर येथे उपजिल्हा रुग्णालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते स्वच्छ सर्वेक्षण वाशीम स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक संघटना अनेक स्तरावर प्रयत्न करत आहेत वाशिम नगर पालिकेनं राबवलेल्या एका उपक्रमाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

घरातील कचऱ्याच वर्गीकरण करण्यासाठी लाल आणि निळ्या अशा दोन रंगाच्या कचरा बकेटांच वाण नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्या हस्ते महिलांना देण्यात येऊन घरासह शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहन सुनील कांबळे

स्वच्छता आणि आरोग्य यांचा एकमेकांशी असलेला संबंध मुलांना समजावून सांगण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मुलांच्या विधात डोकावत पपेट शोचं माध्यम निवडलं आहे मुलांमध्ये लोकप्रिय असणारे जंगल बुकच्या मोगलीचे पात्र आणि त्याचे जीवलग मित्र भालू

आकाशवाणी बातम्यांसाठी स्वप्ना हरळकरनवी मुंबई

सलग दोन महिने सोलापूरातील हवेचे नमूने तपासून हा अहवाल सादर करण्यात आला आहे

यामध्ये गडघिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकला सलग सातव्यांदा प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे

या सोडतीत निवड झालेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे

घोटाळा सांगली कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात काही जबाबदार लोक असल्याच उघडकीस आल असून त्यांच्यावर नक्की कारवाई होईल अशी माहिती कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली सांगली क्रिं ते काल बातमीदारांसोबत बोलत होते नामांतर विरोध लातर लातुरात उभारण्यात येणाऱ्या नाट्यग्रहास अटलबिहारी वाजपेयी यांच्याऐवजी दुसरं नाव देण्याच्या ठरावाला महापालिकेतील भाजपा सदस्यांनी विरोध केला आहे नाव बदलल्यास आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाच्या एका बैठकीत घेण्यात आला रास्ता रोको नांदेड नांदेड जिल्ह्यांच्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर बिल्या एका शाळेतील एका विद्यार्थिनीवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकांना शाळेतून निलंबित करण्यात आलं आहे या शिक्षकांना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी काल मुखेड ब्रिं आंदोलन करण्यात आलं क्रीडा स्पर्धा परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राज्यातील चारही कृषि विद्यापीठं आणि महाबीजच्या कर्मचारी क्रीडा स्पर्धाचं काल उद्घाटन झालं राज्यातील चारही कृषि विद्यापीठं तसंच महाबीजमधील अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले आहेत

या निधीचा दोन कोटी अडीच लाख रुपयंचा पहिला हप्ता कोल्हापूर महापालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे

दिल्ली आणि हरीयाना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहीले